कोविड राष्ट्रीय देशभरातलं कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढता असताना रुग्ण संख्येतली दैनंदिन वाढही मोठी दिसत असली तरी चाचण्यांमधील वाढीच्या तुलनेत रुग्ण संख्येतल्या वाढीचं प्रमाण कमी आहे

अंदमान आसाम बिहारजम्मू काश्मीर झारखंडलडाखमणिपूर नागालँड आणि उत्तरप्रदेश मध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या घटली

ट्राय फूड आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रायगड आणि छत्तीसगडमधील जगदलपूर या दोन ठिकाणी तिसऱ्या स्तरावरील वन उत्पादन प्रक्रिया केंद्रांचं उद्घाटन केलं ट्रायफूड या प्रकल्पाअंतर्गत ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत आदिवासी व्यक्तींनी जंगलातून जमा केलेल्या वन उत्पादनांना अतिरिक्त मूल्य मिळून त्यांचं उत्पन्न वाढावं या हेतूनं ट्रायफूड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे रायगडमधील प्रक्रिया केंद्रामध्ये मोह आवळा सीताफळ आणि जांभूळ यापासून तयार केलेल्या उत्पादनांचे मूल्यवर्धन केले जाणार आहे जगदलपूर इथल्या केंद्रामध्ये आवळा मध काजू चिंच आलं लसूण आणि इतर फळांवर प्रक्रिया केली जाणार आहे तोमर कृषी उत्पादन वितरणात सुधारणा करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींबरोबर काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत तोमर यांनी सरकारच्या निर्णयांची माहिती दिली आत्मनिर्भर भारत अभियान लक्षात ठेवून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार अनेक उपाय योजत असल्याचं तोमर यावेळी म्हणाले

अशा अनेक उपायांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

सीमेवरील सध्याच्या परिस्थितीवर दोन्ही बाजूंकडील अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली आणि भूमिका मांडली दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी निश्चित केलेल्या धोरणानुसारच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं तसंच सीमेवरील वाद वेगानं मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याचंही बैठकीत मान्य करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं दक्षिण कोरिया निशस्त्रीकरण भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात काल निःशस्त्रीकरण आणि प्रसारबंदी या मुद्यावर दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा झाली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव इंद्रमणी पांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं या चर्चेत सहभाग घेतला यावेळी दोन्ही देशांनी निशस्त्रीकरणाशी निगडीत जागतिक घडामोडींवर भूमिका मांडली ही चर्चा सकारात्मक पातळीवर आणखी पुढे नेण्यासाठी दोन्ही देशांच्या सोयीनुसार पुढील बैठक आयोजित करण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं सुशांत अभिनेता सुशातसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल संध्याकाळी सीबीआयचं शोधपथक मुंबईत दाखल झालं यावेळी मात्र सरकारी सेवेसाठी दाखल झालेलं पथक म्हणून मुंबई महापालिकेनं या पथकाला विलगीकरणात राहण्याच्या नियमातून सवलत दिली आहे पुढचे दहा दिवस हे पथक मुंबईत राहून आपलं काम करणार आहे

याचिकाकर्त्यानं ते न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना ही याचिका दाखल केली नव्हती त्यामुळे आता या याचिकेवर विचार करणं योग्य नाही अस न्यायमूर्ती अशोक मिश्र यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं म्हटलं आहे मूळ ईशान्य भारतातील असलेल्या गोगोई यांच्या सरन्यायाधीश पदाच्या कारकिर्दीत राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या संवेदनशील अशा अयोध्या प्रकरणाचा निकाल लागला होता वाधवान येस बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं कपिल वाधवान आणि धीरज वाधवान या बंधूंना काल जामीन मंजूर केला सक्तवसुली संचालनालयानं वाधवान बंधूंविरुद्ध मनी लाँडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

पण आसाम सरकारच्या उच्च शिक्षण विभागानं राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी नुकतीच एक नोटीस काढली असून त्याद्वारे या मुलींना आपल्यासाठी लवकरात लवकर स्कूटीची निवड करण्यास सांगितलं आहे

यासाठी विद्यार्थिनीला गेल्या वर्षीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळालेली असणं मात्र आवश्यक आहे

टी एस

सहकार्य करणार आहे या संस्थेचे मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत असे तांत्रिक तज्ज्ञ सल्लागार प्रतिनिधी यापुढे तपासामध्ये सहभागी होतील असं विमान अपघात तपास यंत्रणा अर्थात ए ए आय बी नं म्हटलं आहे ठाकरे शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ आणि संशोधकाचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार